ते आज नवी दिल्ली इथं रामलीला मैदानावर भाजपानं आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते लोकांनी हिंसाचार तसंच सार्वजनिक मालमत्तेचं न्कसान करु नये असं आव्हान त्यांनी केलं राष्ट्रीय नागरीक नोंद पुस्तिकेचा मुददा आसाम राज्याशी निगडीत असून त्यावर सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं शेजारच्या देशांमधून परगंदा होऊन भारतात आश्रयाला आलेल्या लोकांना नागरिकत्व देणं हा या कायद्याचा उद्देश आहे पाकिस्तान अल्पसंख्याकांच्या विरोधात पक्षपाती वर्तन करत आहे हे उघड करण्याची संधी या निमित्तानं मिळाली मात्र विरोधकांच्या राजकारणामुळे ती गमवावी लागली असं मोदी म्हणाले आजच्या भावपूर्ण भाषणात प्रधानमंत्र्यांनी सरकारच्या विकासकामांची उदाहरणं दिली आणि आपल्या प्रयत्नांमधे कोणताही पक्षपात असेल तर विरोधकांनी तो दाखवून द्यावा असं आव्हान त्यांनी दिलं डिटेशन कॅम्सबददल विरोधक देत असलेली माहिती च्कीची असून अशा प्रकारचे कोणतेही कॅम्स नाहीत विरोधी पक्ष मतपेढीचं राजकारण करत आहे युवकांनी अफवांना बळी पडू नये असं ते म्हणाले

नागरिकत्व सुधारणा कायदा मुस्लिम आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते आज नागप्रात या कायदयाच्या समर्थनार्थ भाजपा विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय विद्यार्थी अभाविप आणि लोकाधिकार मंचाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते हा कायदा अल्पसंख्याकांच्या बाबतीत कसालाही भैदभाव करत नाही विरोधी पक्ष मतपेढीच्या राजकारणासाठी अल्पसंख्याकांच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी च्कीचा प्रचार करत आहेत असं ते म्हणाले सर्व धर्मांचा सारखाच सन्मान करणं हा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे विधानसभैतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीसही या रॅलीत सहभागी झाले होते काही राजकीय पक्ष हेतुतः या काययाविषयी गैरसमज पसरवून लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहेत असं फडनवीस म्हणाले नक्षली चळवळीमुळे गडचिरोली जिल्ह्यातल्या विकास कामांना फार मोठा अडथळा निर्माण झाला होता परंतु प्रतिकूल परिस्थितीतही जिल्हा पोलिसांनी आव्हान स्वीकारल्यानं नक्षली कारवाया आटोक्यात असल्याचं गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ते आज गडचिरोलीत जिल्हा पोलिस मुख्यालयात कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते जिल्ह्यात नक्षली चळवळीत गेलेल्या युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागरण मेळाव्याद्वारे प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा पुरवून त्यांना दैनंदिन जीवनात कोणत्याही बाबींची कमतरता राहणार नाही याचीही दक्षता घेतली जात आहे असं त्यांनी सांगितलं सुरुवातीला शिंदे यांनी पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन शहीद जवांनाना आदरांजली वाहिली

खासदार डॉ हिना गावित यांच्या मातोश्री आणि आमदार डॉ विजयक्मार गावित यांच्या पत्नी कुमोदीनी गावित यांनी कोठली गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी बुधावल गटातून विद्यमान सदस्य शिवसेनेचे किरसिंग वसावे यांनी भांग्रापाणी आणि भाजपाचे नागेश पाडवी यांनी गंगापुर गटातन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत

कर्जमाफीच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे अशी भावना व्यक्त होत आहे राज्यातल्या शेतकऱ्यांनां दोन लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचं जिंतूर तालुक्यातल्या चारठाण्यात शेतकऱ्यांच्यावतीनं आज जोरदार स्वागत करण्यात आलं द्ष्काळ अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपतींनी पिचलेल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारनं मोठा दिलासा दिला आहे त्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अटी शर्ती घालण्यात आलेल्या नाही

ढाका इथं आयोजित बांग्ला देश कनिष्ठ गट आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मीराबा लुवांगनं पुरूष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या अग्रमानांकित ट्रीसा जॉलीला पराभव पत्कारावा लागला

मुंबईतल्या महालक्ष्मी इथल्या ई मोझेस मार्ग आणि सातरस्त्याला जोडणाऱ्या प्लाचं रखडलेलं काम लवकरच सुरु होणार आहे अशी माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे

प्रधानंमत्री पीक विमा योजना तसंच पीएम किसान योजनांअंतर्गत मिळणाऱ्या तसंच इतर शासकीय योजनांअतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणाऱ्या रक्कमेतून बँकांनी कर्ज परताव्याची रक्कम म्हणून वळती करून घेऊ नये असे निर्देश भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी एम

प्रदीप चंद्रन यांनी दिले आहेत याबाबत चंद्रन यांनी सर्व बँकांना पत्रही पाठवलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशन काळात भंडारा जिल्ह्याच्या घेतलेल्या आढावा बैठकीत बँकांना लेखी निर्देश देण्याची सूचना केली होती सोनपेठ तालुक्यातल्या लागवड झालेल्या ज्वारीच्या पिकावर करपा रोगाचा प्राद्र्भाव झाल्यानं ज्वारीची पीकं करपू लागली आहेत ज्वारीची अनेक ताटं करपून वाळू लागली आहेत

मुंबई महानगर पालिका पश् वैद्यकीय रुग्णालय उभारणार असून देशातलं हे पहिलं पश् रुग्णालय ठरणार आहे टाटा समूह हे रुग्णालय उभारणार असून सुधार समितीत आज या रुग्णालयाला मंजुरी मिळाली

या परिक्षेचा अंतिम निकाल काल जाहीर झाला त्यानुसार परभणी इथले अँडव्होकेट गणेश ख्रपसे विवेक राजूरकर आणि प्रतिभा कांबळे यांची न्यायाधीशपदी निवड झाल्याची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं केली आहे अमरावती जिल्ह्यातल्या शिधापत्रिका वाटपाच्या कामात पारदर्शकाता यावी आणि कामाला गती मिळावी यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे